संसद भवनाच्या नव्या इमारतीची पायाभरणी आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सध्याच्या संसद भवनानं देशाची स्वातंत्र्य चळवळ आणि जडणघडण पाहिली आहे ही संसद आपल्या सफलतेचं प्रतिक आहे संसदेचा हा वैभवशाली इतिहास लक्षात ठेवतानाच वर्तमान स्थितीही लक्षात घेतली पाहिजे गरजेन्सार वेळोवेळी या संसद भवनात बदल करायला लागले

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला केंद्रिय गृहमंत्री अमित शहा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रिय मंत्रिमंडळातील इतर सदस्य तसंच संसद सदस्य यावेळी उपस्थित होते

अशाप्रकारचा परदेशीप्रतिनिधींचाहापहिलाचभारतदौराआहे माहितीआणिप्रसारणमंत्रालयानं कोरोनाविरुदध स्रूकेलेल्याजनजागृतीमोहिमेअंतर्गतइंडियनमेडिकलअसोसिएशनचेवाशिमजिल्हाध्यक्षतथावैद्यकीयअ धिकारीडॉ

याम्ळेअहमदाबादआणिम्ंबईतल्याकेंद्रांच्याखर्चाचीबचतहीझालीआहे माजीआदिवासीविकासमंत्री भाजपानेतेविष्णूसवरायांचंकालसंध्याकाळीदीर्घआजारानंनिधनझालं

सावरायांच्यानिधनाबद्दलराज्यपालभगतसिंहकोश्यारीयांनीद्ःखव्यक्तकेलंआहे

त्यांच्यानिधनाम्ळेआदिवासींच्याविकासासाठीआत्यंतिकतळमळअसणाऱ्याजीवनाचाअस्तझालाआहे असंराज्यपालांनीआपल्याशोकसंदेशातम्हटलंआहे तर सावरायांच्यानिधनानंभाजपाचाएकसच्चाआणिसमर्पितकार्यकर्ताहरपलाआहे आदिवासीसमाजाच्याविकासातत्यांनीदिलेलंयोगदानकायमस्मरणातराहील अशाशब्दातविधानसभैतलेविरोधीपक्षनेतेदेवेंद्रफडनवीसयांनीआपल्याशोकसंवेदनाव्यक्तकेल्याआहेत

अंत्यया ट्रेसाठीभाजपाचे इतरनेते पदाधिकारी जिल्ह्यातलेलोकप्रतिनिधीउपस्थितअसल्याचंआमच्यावार्ताहरानंकळवलंआहे

प्रसिदधसंगीतकारनरेंद्रभिडेयांचंआजप्ण्यातहृदयविकाराच्याझटक्यानंनिधनझालं पेशानंइंजिनिअरअसले ल्याभिडेयांनीअनेकनाटकं मालिका मराठीचित्रपटसंगीतबद्धकेले

शांतारामप्रस्कारानंगौरवण्यातआलंआहे

यावेळीत्यांनीधरणातीलपाणीसाठा पायथाविजगहप्रकल्प पाणीवाटपनियोजन पाणीसाठाकितीदिवसप्रेलतसंचधरणपरिचालनसूचीयांचीमाहितीघेतली त्याआधीत्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातपोफळीइथल्याकोयनाजलविद्य्तकेंद्रप्रकल्पाचाचौथ्याटप्प्याचीपाहणीकेली यावेळीऊर्जामंत्रीडॉ

अनिलपरब गृहराज्यमंत्रीशंभूराजेदेसाई सहकारमंत्रीबाळासाहेबपाटीलआदीमान्यवरतसंचसंबंधितवरीष्ठअधिकारीउपस्थितहोते नवउद्योजकांनाआणिनाविन्यपूर्णस्टार्टअप्सनाआवश्यकपायाभूतस्विधाआणिपूरकवातावरणमिळावंयासा ठीराज्यशासनजागतिकदर्जाचंइन्क्य्बेशनकेंद्रस्थापनकरणारआहे